म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

नेते देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

घालण्यासाठी कृषी विभागाच्या प्रभावी उपाययोजना टास्क फोर्स कोरोनाची लाट प्न्हा येत आहे अशा परिस्थितीत केंद्राच्या स्चनेन्सार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज दयावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केली

कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर प्नावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत असे ठाकरे यांनी सांगितले लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता लसीची संख्या लसीचे दुष्परिणाम लसीचा परिणाम लसीवरील येणारा खर्च आणि त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार असल्याच उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केल आंतरराज्य प्रवास कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य सरकारने आज नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या या सूचनांन्सार नवी दिल्ली राज्यस्थान गूजरात आणि गोवा राज्यातून विमान तसेच रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी स्वतःची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे या चाचणीनंतर ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशाच प्रवाशांना आता महाराष्ट्रात प्रवेश करता येईल

विमान प्रवासाच्या बाबतीत जे प्रवासी चाचणी न करता प्रवास करतील त्यांना विमानतळावर उतरल्यावर तिथेच स्वखर्चाने ही चाचणी करावी लागेल

करोना परिस्थितीमुळे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती निवृत्तीवेतन धारकांच्या विविध संघटनांनी सरकारकडे केली होती

प्रताप सरनाईक ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि कार्यालयांवर धाड टाकली

ते आज सोलापूर इथं पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघ निवडणूक दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषेदत बोलत होते अनैसर्गिक आघाडी केलेलं सरकार फार काळ चालणार नाही ज्या दिवशी ही आघाडी तुटेल त्या दिवशी आपण पर्यायी सरकार देऊ तो पर्यंत सक्षम विरोधी पक्षाचं काम करत राह असं फडणवीस म्हणाले वीज देयकात सवलतीचं आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आपल्या कार्यकाळात तीन वर्ष द्रष्काळ असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही आणि कोणाच्या वीज जोडण्या तोडल्याही नाही त्यामुळे आपल्या कार्यकाळात वीज देयकांच्या थकबाकीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपैकी बहतांश शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

वेबिनार वर्ध्याच्या महात्मास गांधी आंतरराष्ट्री य हिंदी विद्यापीठात दर्शन आणि संस्कृती विभाग द्वारा एकविसाव्या शतकाच्या पुननिर्मितीमध्ये तत्वज्ञान आणि संस्कृतीची भूमिका या विषयावर उद्या दुपारी तीन वाजता राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम गूगल मीटच्या माध्यमात्न ऑनलाइन होईल पर्यटन चंद्रपूर जिल्ह्यात तळोधीगावाजवळ पेर्जागड येथे ट्रेक स्विधा निर्माण करण्याची विनंती नमस्ते चांदा क्लबच्या माध्यमातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना करण्यात आली आहे

बार्टीमार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट देवून पात्रतेचे स्वरुप तपासून अर्ज डाऊनलोड करावे

रब्बी उन्हाळी हंगामाकरीता पाणी देण्याचे नियोजन आहे खडकपूर्णा धरणाचे बुडीत क्षेत्रालगतचे लाभक्षेत्र तसेच मुख्य कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालव्यावरून उपसादवारे शेतीसाठी पाणी धेता येणार आहे विधान परिषद निवडणूकीची आचार संहीता असल्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होव् शकली नाही तरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ

दरम्यान या बोंडळी वर नियंत्रण मिळविण्याकरीता बूलढाण्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी कृषी विभागाला याबाबत निर्देश दिले म्हणूनच कृषी विभाग तात्काळ यावर उपाय योजना सुरु करणार असल्याची माहिती कृषी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली यामध्ये कृषी विभागाच्या वतीने प्रादुर्भावाचा ठिकाणी सायंकाळी शेतात फवारणीचे प्रात्यक्षिक तसेच कामगंध सापळे यांचे वाटप आर्दींसह विविध उपाय योजना कृषी विभागामार्फत सुरू होणार आहेत मात्र उपायोजना लवकरात लवकर स्रू करावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आत्रतेने वाट पाहत आहे